यासाठी प्रादेशिक भाषांचा वापर वाढवणं न्याय प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं लवाद आर्बीट्रेशन या व्यवस्था अधिक सक्षम करणं आदी उपाययोजना राबवता येतील असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मध्य प्रदेशात जबलपूर इथल्या न्यायिक अकादमीच्या दीक्षांत समारंभात बोलताना व्यक्त केलं आजही सर्वसामान्य नागरिकांचा शेवटचा आधार न्याय व्यवस्था असते न्यायाधीशांनी निष्पक्ष असावं अशी समाजाची अपेक्षा असते न्यायाला होणारा विलंब हा अन्याय असतो अर्थात न्याय मिळण्यास लागणारा विलंब हा फक्त न्यायालायांमुळे होतो असं नाही या व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्यास न्याय व्यवस्थेवरील हा ठपका दूर करणं शक्य आहे यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे नवनवीन संशोधन उत्तम पद्धती तंत्रज्ञान यांचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे असंही राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रपती आजपासून दोन दिवसाच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत

या परिषदेत प्रथमच जवान आणि कनिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत समारोपाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर

भदोरिया आणि नौदल प्रमुख अॅडमिरल करमबिर सिंह हे देखील सहभागी होणार आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी काल या परिषदेला उपस्थित होते यंदाच्या परिषदेत तिन्ही सेना दलांच्या विविध पदांवरील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता

भाजपनं इथून माजी केंद्रीय मंत्री पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे

कॉंग्रेस खासदार पी

कॉंग्रेससह अन्य छोट्या पक्षांच्या जागा अद्याप निश्चित होणं बाकी असून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि व्हीसीके पक्षाला प्रत्येकी सहा जागा देण्यात आल्या आहेत एमएनएमला दोन तर आययुएमएल पक्षाला तीन जागा देण्यात आल्या आहेत एमडीएमके आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जागा वाटप अद्याप बाकी आहे

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मेळाव्याचं उद्घाटन झालं यंदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही या प्रदर्शनाची मुख्य संकल्पना असून दीडशे प्रकाशक यात सहभागी झाले आहेत त्रिवेदी तृणमूल कॉंग्रेसचे माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला नवी दिल्ली इथं आज झालेल्या भाजपच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

पश्चिम बंगालमध्ये जनतेऐवजी एका कुटुंबाची सेवा केली जात असून भ्रष्टाचार आणि हिंसाचार यांना ऊत आला आहे अशी टीका दिनेश त्रिवेदी यांनी तृणमूल कॉप्रेसचं नाव न घेता केली भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या हिताचं रक्षण करेल असा विश्वास जनतेला आहे असंही त्रिवेदी म्हणाले

या आदिवासींची स्वतःची एक ओळख संस्कृती आहे या संस्कृतीची माहिती सर्वसामान्य नागरिकाना व्हावी या उद्देशाने राज्याच्या आदिवासी कार्य विभागाद्वारे कान्हा राष्ट्रीय उद्यानातील मुक्की इथ सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे कान्हाला येणाऱ्या पर्यटकांना या आदिवासींच्या राहणीमान परंपरा खाद्य संस्कृती आर्दीची माहिती या भवनाच्या माध्यमातून मिळेल

बिहारमध्ये प्रथमच अशा प्रकरणात मृत्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आसाम निवडणक आसाममधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे

मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी माजुली मतदारसंघातून तर वरिष्ठ मंत्री हिमांता बिश्व सरमा हे जालूकबरी मतदारसंघातून उभे राहणार आहेत

चारचाकी एअरबॅग्ज नव्यानं उत्पादन होणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये आता चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअर बॅग बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे केंद्र सरकारनं वाहन उत्पादकांसाठी ही नवीन नियमावली तयार केली आहे

मोठे अपघात झाल्यास पुढे चालकाशेजारी बसलेल्या व्यक्तीला मोठा धोका असतो त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षाविषयक समितीनंही या एअर बॅग्जसंदर्भात सूचना केली होती क्रिकेट अहमदाबाद क्रिकेट कसोटीत भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे

भारताच्या पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदर याचं शतक अवघ्या चार धावांनी हुकलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार